या विधेयकाद्वारे केंद्र सरकारला केवळ युद्ध आणि दृष्काळ यासारख्या परिस्थितीत विशिष्ट अन्नधान्य प्रवठ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे हे विधेयक जूनमध्ये जाहीर करण्यात आलेल्या अत्यावश्यक वस्तू द्रुस्ती अध्यादेशाची जागा घेईल या सुधारीत विधेयकानुसार भरड धान्य कडधान्य तेलबिया तेल कांदा तसंच बटाटा हे जिन्नस जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आले आहेत राज्यसभेनं काल कंपनी सुधारणा विधेयकालाही मंजुरी दिली लोकसभेनं त्याला यापूर्वीच मंजुरी दिली आहे कामगारांच्या हिताचं रक्षण करणारी तीन विधेयकं काल लोकसभेत मंजूर करण्यात आली

ते काल मूंबईत वार्ताहरांशी बोलत होते

निवडणूक प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या माहितीविषयी स्पष्टीकरण द्यावं यासाठी प्राप्तिकर विभागाची नोटीस आली आहे या नोटीशीला लवकरच उत्तर देऊ असं पवार यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं पंतप्रधान बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज कोविड रुग्णांची सर्वाधिक संख्या असणाऱ्या महाराष्ट्रासह सात राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांची उच्चस्तरीय बैठक होणार आहे या राज्यांमधल्या कोविडच्या वाढत्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणण्याबाबत तसंच राज्यातल्या वैद्यकीय सोयीसुविधांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे

मंत्रिमंडळ मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला याबाबतचे प्रस्ताव एका महिन्यात निकाली काढण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं काल मराठा समाजाला दिलासा देणारे विविध निर्णय घेतले स्थगिती उठवण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असून याबाबतचा निर्णय येईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा देणारे निर्णय लागू राहतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेला लाभ यापुढे मराठा समाजातील उमेदवारांना देण्यात येणार आहे याशिवाय मराठा समाजासाठी असलेली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना आता जशीच्या तशी आर्थिकदृष्टया द्र्बल घटकांसाठी लागू केली जाईल

जयंत पाटील पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी राज्यातल्या नाशिक नगरसह गोदावरी खोऱ्यातील मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाला मिळावं यासाठी लहान मोठ्या शाश्वत प्रकल्पांचं नियोजन करावं तसंच छोटे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम आखावेत अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी काल नाशिकमध्ये दिल्या जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते लहान जलसिंचन आणि वळण प्रकल्प वेळेत करण्यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल प्रसंगी कर्ज काढूनही निधी दिला जाईल असं पाटील यांनी सांगितलं महाराष्ट्राच्या भूमीवर पडणारं पाणी महाराष्ट्रालाच मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले जातील असं संपर्क मंत्री छगन भूजबळ यावेळी बोलताना म्हणाले दरम्यान केंद्र सरकारचं कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्यामुळेच त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे केंद्र शासनाने ते रेटून नेल्याचा प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांच्या बरोबर राहून लढा उभारू असं जयंत पाटील यांनी काल नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितलं मराठा आरक्षणाच्या मुदद्यावर सर्व मंत्री आणि सरकार एकत्र आहेत त्यामुळे मंत्र्यांमध्ये मतभेद असल्याचं सांगून कोणी राजकारण करू नये असा टोलाही त्यांनी लगावला इंट्रो खादी ग्रामोद्योग महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या प्ढाकाराने सूरु करण्यात आलेल्या प्णे हँडमेड पेपर्सच्या संकेतस्थळाचे उद्घाटन उद्घोगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकतेच केले याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

संस्थेने आतापर्यंत विविध प्रकारची समकालीन कलात्मक कागदाची उत्पादने विकसित केली आहेत हस्तनिर्मित कागद आणि त्याच्या इतर उत्पादनांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या संकेतस्थळांचे उद्घाटन करण्यात आलं आहे कलात्मक कागदपत्रे रोजनिशी दिनदर्शिका फाइल्स नोटपॅडसु मुद्रित नोटब्क रेखाचित्र आणि रेखाटनासाठी असलेली पुस्तके इत्यादी उत्पादने या संकेतस्थळावर ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध आहेत हस्तनिर्मित आणि पर्यावरणपूरक कागद आणि इतर आवश्यक वस्तूंचा वापर लवकरच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सुरू केला जाईल असं देसाई यांनी उद्घाटनाप्रसंगी सांगितलं या हस्तनिर्मित कागदाच्या उत्पादनांना मागणी जास्त असून संकेतस्थळावरून ऑनलाइन खरेदीचा पर्याय उपलब्ध करुन दिल्यानं या उद्योगात वाढ होवून उत्पादने विकत घेण्यास खरेदीदारांमधील उत्साहदेखील वाढेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहून निशा राणे आणि कुणाल शिंदे यांच्यासह प्रशांत जाधव पूणे पडळकर धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर ढोल वाजवा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल सांगलीत प्रसार माध्यमांशी बोलताना दिली

या दिवशी आपण स्वतः पंढरप्र इथून आंदोलनात सहभागी होणार आहोत असा निर्धार पडळकर यांनी व्यक्त केला

कोरोना बाधितांसाठी आवश्यक असलेल्या औषधांचा आणि ऑक्सीजन त्रटवडा यामुळे कोविड रुग्णांच्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे

या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी केला चंद्रपूर मागणी समाजातल्या काही अनिष्ट चालीरीती आणि अंधश्रद्धा यामुळे काही कुटुंबामध्ये घडणारे लैंगिक शोषण आणि अत्याचारा सारखे प्रकार सामाजिक स्तरावर रोखणे गरजेचे आहे त्यासाठी शासनासोबतच समाजातील मान्यवरांच्या सहकार्याची गरज आहे या अनिष्ट प्रथा नष्ट करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावं असं आवाहन चंद्रपूरचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केलं आहे

या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले ही कारवाई काल सामवारी करण्यात आली हिंगोली हिंगोली जिल्ह्यातील उमरा शिवारातून तस्करी साठी गोळा केलेली सुमारे एक क्विंटल चंदनाची लाकडं जप्त करण्यात आली त्याची किंमत सुमारे सहा लाख रुपये एवढी आहे याप्रकरणी कुरूंदा पोलिस ठाण्यात सहा आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

भिवंडीच्या नारपेली भागातली जिलानी इमारत सोमवारी पहाटेच्या सुमारास कोसळून ही द्र्घटना घडली होती या दूर्घटनेनंतर कोसळलेल्या इमारतीच्या जवळच असलेल्या इतर दोन इमारती भिवंडी निजामपूर महापालिकेनं रिकाम्या केल्या आहेत या इमारतीही धोकादायक असल्याचं महापालिकेनं यापूर्वीच जाहीर केलं होतं भाऊ लोखंडे निधन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अभ्यासक आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार पाली साहित्याचे गाढे अभ्यासक तसंच नागपूर विद्यापीठातील डॉ बाबासाहेब आंबेडकर अध्यासन विभागाचे प्रमुख डॉ भाऊ लोखंडे यांचं काल नागप्र इथं निधन झालं

विदर्भ साहित्य संघाच्या दलित साहित्य संमेलनाचं आणि महात्मा फूले आंबेडकर साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं निकाय या नियतकालिकाचे ते संपादक होते लोखंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्रातल्या सामाजिक साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या चळवळींचा गाढा अभ्यासक आपण गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही डॉ भाऊ लोखंडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे भाऊ लोखंडे यांच्या निधनानं आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहेत आशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे आशालता जेष्ठ अभिनेत्री गायिका आशालता वाबगावकर यांच्या पार्थिव देहावर काल साताऱ्यात माहली इथं कैलास स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले जेष्ठ अभिनेत्री अलका कुबल यांच्यासह अन्य कलाकार यावेळी उपस्थित होते

उपचारादरम्यान काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली संगीत नाटकांपासून अभिनयाला प्रारंभ करणाऱ्या आशालता यांनी संगीत संशय कल्लोळ संगीत शारदा संगीत मृच्छकटीक मत्स्यगंधा रायगडाला जेव्हा जाग येते गारंबीचा बापू भाऊबंदकी वाऱ्यावरची वरात ग्रंतता हृदय हे आदी नाटकांमधून विविध भूमिका रंगवल्या तर उंबरठा नवरी मिळे नवऱ्याला गुपचुप गुपचुप गंमत जंमत माहेरची साडी आदी मराठी चित्रपटांसह अपने पराये अंकुश वो सात दिन आहिस्ता आहिस्ता शौकीन नमक हलाल जंजीर कुली सदमा आदी हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी अनेक भूमिका साकारल्या दूरदर्शनवरच्या अनेक मालिकांमधूनही त्यांनी अभिनय केला निधन ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि प्रतिसरकार मधील रहिमतपुर गटाचे प्रमुख सोपानराव घोरपडे आप्पा यांचं काल सकाळी सातारा जिल्ह्यात कोरेगांव तालुक्यातील रहिमतपूर इथ निधन झालं

पाऊस सिंधुद्र्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे

बाजारपेठांमधून पाणी घुसलं आहे अनेक पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत सावंतवाडी तालुक्यात बांदा परिसरात ठिकठिकाणी प्रसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे भातपीक तयार होतेवेळी हा पाऊस पडल्यानं पिकाचं नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे ठाणे शहरात काल रात्री पासून पावसानं दमदार हजेरी लावली

एसटी बस सेवा देखील मुसळधार पावसामुळे प्रभावित झाली

विदर्भ मराठवाड्याला जोडणा या शेंबाळपिंपरी नजीकच्या पुलावर पाच फुटापेक्षा अधिक पाणी वाहत आहे ईसापूर आणि अरुणावती या धरणातून विसर्गामुळे शेतशिवारातील उभ्या पिकाचं अतोनात नुकसान झाले आहे शिवाय सततच्या पावसाचा फटका सोयाबीन तूर कपाशी पिकांना बसला आहे हिंगोली जिल्ह्यातही काल जोरदार पाऊस झाला यामुळे औंढा तालुक्यातील पिंपळदरी तलावाच्या सांडव्याला भगदाड पडलं आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार